कमी कालावधीत विकसनशील राष्ट्र मोठी आर्थिक प्रगती करु शकत नाही या धारणत्ती केंद्र सरकारनं छद्ददिला आहा असं सांगून गस्त्रा पाच वर्षात भारतानं सरासरी चलन फुगवट्याच्या कमीत कमी दरानं मोठा आर्थिक विकास दर गाठला आह असं त्यांनी सांगितलं

बा भागाचं प्रसारण डिस्कव्हरी वाहिनीवर आज रात्री नऊ वाजता होणार आह

राधानगरी धरणाच स्वयंचलित दरवाज आज सकाळी साडक्कीठ वाजता बंद झाल

पुरानं वाधित घरात राहणारं कुटुंब या मदतीसाठी पात्र असर्वी तसंच ज्यांच्या घरांची पडझड झाली आह ीिशांना अर्थसहाय्य दिलं जाईल अशी माहिती सांगलीच जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली

मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस सुरु आहा आलना हिंगोली जिल्ह्यात पावसाचं कोणतंही चीन्ह नाही

गोव्याच्या आय एन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच कर्नाटकातल्या पूर्खस्त विभागाची हवाई पाहणी कली

पावसामुळजिरधाम यात्रक्षि मार्गावरही परिणाम झाला आह

मुस्लीम बांधवांनी दिल्ली बेल्या जामा मशिदीत आज सकाळी ईदनिमीत्त मुख्य नमाज अदा कली

मात्र काश्मिर खोऱ्यातल्या कोणत्याही ठिकाणी मोठ्या जमावानं एकत्र यांख्वावर बंदी होती अशी माहिती पोलीसांच्या सूत्रांनी दिली आहाि दरम्यान जम्मू कश्मीर मधल्या नागरिकांना ईद उल अझाचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी जम्मू कश्मीर सरकारनं चोख व्यवस्था कळी होती यादृष्टीनं काल निर्दंधही शिथील कळिज्ञीत सर्व बाजारपछा बळ्ळी पोल्ट्री तसंच मटणाची दुकानंही काल उघडलीी होती

कतार शिल्या तालिबान्यांच्या अधिकृत कार्यस्थळी ही चर्चा सुरु आहा असं त स्हिणाला अफगाणिस्तान गसी कित्यक्त वर्ष युद्धाला समोरं जात आह